यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या नविन इमारतीचं तसंच मुंबई आयआयटीच्या पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्राचं उद्वाटनही होणार आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल संस्थगित करण्यात आलं

हे अधिवेशन अधिक फलदायी आणि कामकाजाच्या दृष्टीने समाधानकारक झाल्याबद्दल लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी समाधान व्यक्त केलं राज्यसभेचंही कामकाज काल संस्थगित झालं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परवा गुरुवारी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंद दरम्यान औरंगाबादमधल्या वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेल्या तोडफोडीत मराठा आंदोलक नव्हते असा दावा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केला आहे ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते आपण या तोडफोडीचा निषेध करत असून या संपूर्ण प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडीमार्फत चौकशी करण्याची तसंच सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे दरम्यान यापुढे सर्व आंदोलन शांततेच्या मार्गानं करणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चातर्फे पुणे इथं घेण्यात आलेल्या वार्ताहर परिषदेत सांगण्यात आलं दुसरे लोक मराठा आंदोलनात घुसून हिंसा करत असल्यामुळे आता रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला असून यापुढे साखळी पद्धतीनं उपोषण सुरु करणार असल्याचं समन्वयकांनी सांगितलं

येत्या स्वातंत्र्यदिनी मुंबई पुणे सातारा आणि सोलापूर याठिकाणी दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली या तिघांची सखोल चौकशी केली जाईल असं गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनंत बजाज यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मुंबईत निधन झालं